प्रधानमंत्र्यांच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू प्रादुर्भावावर उच्चस्तरीय बैठक लोककल्याण स्निश्चित करण्यासाठी सरकार आणि विरोधकांनी समन्वयानं प्रगती साधणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं ते आज एकाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना बोलत होते

आधुनिक गणराज्यात कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांच्या सहयोगानं देश मार्गक्रमण करत आहे आपल्या संविधानानं अधिकारांबरोबरच आपल्याला कर्तव्यही बहाल केली आहेत ते आपण लक्षात ठेवायला हवं असं ते म्हणाले जनतेच्या सहभागामुळे स्वच्छ भारत अभियान चांगली कामगिरी करत आहे प्रधानमंत्री उज्वला योजनेचं यश अभिमानास्पद आहे जीएसटी लागू झाल्यामुळे एक देश एक कर एक बाजार ही संकल्पना साकार झाली प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसंच आयुष्मान भारत सारख्या योजनांमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात प्रकाश आणला आहे जलसंरक्षण आणि जलसंवर्धन करायला हवं असंही ते म्हणाले

समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज अरुण जेटली आणि पेजावर मठाचे स्वामी विश्वेशतिर्थ या चौघांना मरणोतर पद्मविभूषण जाहीर झाला आहे मॉरिशसचे माजी प्रधानमंत्री अनिरुद्ध जगन्नाथ म्ष्टीयोद्धा मेरी कोम आणि शास्त्रीय गायक छन्नूलाल मिश्रा यांनाही पद्मविभूषण प्रस्कार जाहीर झाला आहे शास्त्रीय गायक अजय चक्रवर्ती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू माजी राज्यपाल एस सी जमीर उद्योगपती आनंद महिंद्र यांना तसंच मनोहर परिंकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे

आज स्रक्षा दलांसाठी शौर्य पदकांची घोषणा झाली

पाच पदकं मरणोतर श्रेणीत प्रदान केली जाणार आहेत

या पदकं विजेत्यांमधे मुंबई पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभाकर रहांगद उप अग्निशमन अधिकारी राजेंद्र चौधरी विभागीय अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी मिलिंद दोंदे अग्निशमन केंद्र अधिकारी अभिजित सावंत अग्निशमन चालक ऑपरेटर सुधीर वर्तक आणि उपमुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव या राज्यातल्या सात अग्निशमन अधिका यांचा समावेश आहे

प्रजासताक दिनाचा मुख्य सोहळा राजपथ इथं होणार असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यावेळी तिन्ही दलांची मानवंदना स्विकारतील कोणताही अन्चित प्रकार घड्ड नये याकरता चोख स्रक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे ब्राझीलचे अध्यक्ष जाईर बोल्सोनारो उद्या राजधानी दिल्लीत होत असलेल्या प्रजासत्ताक सोहळ्याचे मुख्य अतिथी आहेत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सोळा राज्यं केंद्रशासित प्रदेश आणि सहा केंद्रीय मंत्रालय सहभागी होणार आहेत जम्मू आणि काश्मिर पहिल्यांदाच केंद्रशासित प्रदेश म्हणून या संचलनात सहभागी होतील यावेळी प्रधानमंत्री राष्ट्रीय य्द्ध् स्मारकाला भेट देणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या प्रजासताक दिनानिमित मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश विदेशातल्या लोकांशी संवाद साधतील

उद्या प्रजासताक दिन असल्याम्ळे मन की बात हा आपल्यासाठी विशेष कार्यक्रम असेल प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील एका उच्चस्तरीय बैठकीत आज चीनमधे प्राद्र्भाव झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रसारावर चर्चा करण्यात आली या विषाणूंमुळे होणा या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपायांबाबतची माहिती बैठकीत अधिका यांनी दिली आरोग्य मंत्रालयानं यासाठीच्या विशेष तपासणी केंद्राबाबत आणि या प्रसारावर लक्ष देण्यासंदर्भात केलेल्या तयारीची माहिती दिली मिश्रा यांनी नागरी विमान वाहतूक विभागानं केलेल्या पूर्वतयारीचाही आढावा घेतला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारताच्या भेटीला आलेले ब्राझीलचे अध्यक्ष जाईर मेसीआस बोस्लोनारो यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या करारांवर स्वाक्ष या करण्यात आल्या भारत आणि ब्राझील या दोन धोरणात्मक सहकारी आगीदारांमध्ये आणखी घनिष्ट संबंध निर्माण करण्यासाठी कृती आराखड्याला अंतिम स्वरुप दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं जम्मूच्या चिनाब खो यात पाकिस्तान दहशतवादाला चालना देण्याचा प्रयत्न करत असल्याचं जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी म्हटलं आहे माव्र पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी सुरक्षा दलांच्या एकत्रित प्रयत्नानं दहशतवाद्यांचं जाळं उद्धस्त करण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितलं ते आज दोडा इथं सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेताना बोलत होते भारतीय निवडणूक प्रक्रियेनं जागतिक स्तरावर मानाचं स्थान मिळवल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत दहाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते लोकशाही बळकट करण्यासाठी सामान्य जनतेत मतदानासंबंधी जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूनं निवडणूक आयोगानं केलेल्या प्रयत्नाची राष्ट्रपर्तींनी यावेळी प्रशंसा केली

दुपारी साडे बारा वाजता सामन्याला सुरुवात होईल